पाचवा आंतरराष्ट्रीय योगदिवस आज देशात सर्वत्र साजरा

समितीची स्थापना तेलंगणा राज्यात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कालेश्वरमु प्रकल्पाचं उदुघाटन

नागप्ररातील पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी गोरेवाडा तलावाचं खोलीकरण तातडीनं प्रर्ण करण्याचे निर्देश आज पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिवस सर्वत्र साजरा करण्यात येत आहे रांची इथं आयोजित योगदिनाच्या मुख्य सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते यावेळी त्यांनी आरोग्य योजनांना योगसोबत जोडण्याच्या आवश्यकतेवर भर दिला गेल्या पाच वर्षात सरकारनं योग आणि आरोग्य यांची सांगड घातली असूनए योग हा आरोग्य सुविधेचा आधारस्तंभ बनवला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहेण यो ग शहरांपासून खेड्यापाड्यांपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेतए असं आवाहनही मोदी यांनी यावेळी केलंण यंदा योगदिन आयोजनाला पर्यावरण संवर्धनाशी देखील जोडण्यात आलं असून योग करण्यासाठी रबर मॅट ऐवजी खादीपासून तयार करण्यात आलेल्या चटयांचा उपयोग करण्यात आला यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना हृदयासाठी योग ही आहे नांदेड इथं आयोजित मुख्य कार्यक्रमात योग गुरु बाबा रामदेव यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगासनं केलीण स्मारे दोन लाख योगप्रेमींनी यात भाग घेतलाण नागपूर महानगरपालिका आणि नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं आज जागतिक योगदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी धनश्री लेकूरवाळे या योगपटूनं प्रात्यक्षिकं सादर केली या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महापौर नंदा जिचकार जिल्हाधिकारी अश्विन मुदुगल आणि महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर उपस्थित होते नागपूरच्या कामठी इथं असलेल्या गार्डस रेजिमेंटल केंद्रामध्ये देखील प्रसिद्ध योगगुरू केदार जोशी यांच्या उपस्थितीत अधिकारी आणि जवानांसाठी कार्यक्रम आयोजिण्यात आला यावेळी एक हजारपेक्षा अधिक अधिकारी वर्ग उपस्थित होता नागपूर आकाशवाणीमध्ये देखील योगदिनानिमित्त शपथ घेण्यात आली तसंच व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं नागप्रच्या कवी क्लग्रू कालिदास संस्कृत विदयापीठातर्फे नागप्रच्या वनभवन इथं देखील योग दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला रमण विज्ञान केंद्र आणि कौट्बिक परिसरात आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर इत्यादी विविध संस्थांमध्ये देखिल योगदिन साजरा करण्यात आला आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त यवतमाळच्या हेलिपॅंड मैदानावर योगाभ्यास करण्यात आला जिल्हा प्रशासनए पोलिस प्रशासनए जिल्हा क्रीडा अधिकारीए पतंजली योग समितीए आर्ट ऑफ लिव्हींग केंद्रए जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ यांच्या संय्क्त विद्यमानं आयोजित योगदिवस कार्यक्रमात यवतमाळकर सहभागी झाले वुलढाणा गडचिरोली वाशिम आणि चंद्रपूर इथं देखिल विविध शाळा महाविद्यालयं शासकीय कार्यालय खाजगी संस्था आणि उद्यानं तसंच मोकळबा मैदानांवर योग दिनाचं आयोजन करण्यात आल्याचं आमच्या ठिकठिकाणच्या प्रतिनिधींनी कळवलं आहे

यावेळी जिल्हा परिषद शाळा आणि गावातल्या लोकांनी सहभागी होऊन हा दिन साजरा केला विद्यार्थ्यांनी योगासनं करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं योगसोबतच पर्यावरण वृक्ष लागवड आणि स्वच्छतेचं महत्व विषद करण्यात आलं क्षेत्रिय लोकसंपर्क व्युरोच्या सहाय्यक संचालक मीना जेटली यांनी मुलांना योगाचं महत्व पटवून दिलं यापूर्वी याच कार्यालयाअंतर्गत कळमेश्वरमधील गोंडखैरी नेरी आणि हिंगणा तालुक्यातील वडधामना आणि नागलवाडी इथं योगाचं कार्यक्रम आयोजित करण्यात आला आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त योगशिक्षिका मीना देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वृद्धापकाळात योगाच्या महत्वावद्दल माहिती दिली

वृद्धावस्थेत योगाभ्यासाची नितांत गरज असते या वयात सांधेदुखी पाठदुखी रक्तवाहिन्यांच्या बदलामुळे उच्च रक्तदाव अर्धांगवायू हार्टअटॅक या सगळ्या विकारांची जवळीकता साथली जाते या वयात मेंद्रकडील रक्तपूरवठा कमी होऊन स्मरणशक्ती कमी होते त्यामुळे सारखी विसरायला होत असतं या सर्व कारणांमुळं मानसिक ताण वाढू लागतो सर्दी खोकला यामुळं शांत झोप लागत नाही त्यातच मधूमेह मोतीबिंदू काचविंदू याच वयात अधिक त्रास देऊ लागतात हाडं ढिसूळ झाल्यामुळं हाडं मोडण्याचं प्रमाण अधिक असते याकरिता घरच्याघरी करता येण्यासारखा व्यायाम म्हणजे योगसाधना होय यात संधीसंचालन प्राणायाम ध्यानसाधना ओमकार साधना उपयुक्त ठरते त्याचबरोबर योग्य आहार विश्रांती महत्वाची असते देशात दूरचित्रवाणीसहित विविध प्रसारमाध्यमांमध्ये नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिरांतीमध्ये वाढ होत असल्याबाबत केंद्र सरकारनं दखल घेतली असल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज लोकसभेत एका प्रश्नोत्तरादाखल दिली अशा प्रकारच्या जाहिरातींवर कारवाई करण्यासाठी सरकारनं संस्थात्मक यंत्रणा स्थापन केली असल्याचं त्यांनी सांगितलं माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दूरचित्रवाणीवर दाखवल्या जाणाऱ्या जाहिराती आणि कार्यक्रमांच्या विषयांचं परीक्षण करण्यासाठी मंत्र्यांची एक कार्यकारी आणि स्थायी समिती नेमली असल्याचं सांगून मुद्रित माध्यमांसाठी देशातील वृत्तसंस्था आणि वर्तमानपत्रांची गुणवत्ता राखण्यासाठी आणि सुधारण्यासाठी भारतीय मुद्रण संस्था कार्य करत असल्याची माहिती त्यांनी दिली

मुद्रण दूरचित्रवाणी रेडिओ जाहिरात फलक माहिती पत्रकं आणि लघुसंदेश या सर्व प्रकारच्या प्रसार माध्यमांविरोधातील तक्रारींबाबत भारतीय जाहिरात प्रमाण परिषद कारवाई करीत असल्याची माहिती देखिल त्यांनी यावेळी सभागृहाला दिली तेलंगणा राज्यातील विविधोपयोगी लिफ्ट पाणीप्रवठा योजनांचा समावेश असणाऱ्या कालेश्वरम प्रकल्पाचं उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालं

तेलंगणा राज्याच्या जयशंकर भ्पालपल्ली जिल्ह्यातील मेडिगट्टा इथं आज तेलंगणाचे म्ख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन झालं या कार्यक्रमास महाराष्ट्राचे म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचे राज्यपाल ई एस

नरसिंहन आणि आंधप्रदेशचे मुख्यमंत्री वाय

जगनमोहन रेड्डी यांचीही उपस्थिती होती विविध पातळ्यांवरील प्रकल्पांचा समावेश असणारी ही जगातील सर्वात मोठी उपसा पाणीप्रवठा योजना मानली जात आहे

या प्रकल्पांतर्गत असलेल्या मेडीगट्टा बॅरेजचा महाराष्ट्राला फायदा होणार असून या पाण्याचा वापर करून चार उपसासिंचन योजना राबविण्यात येणार आहेत शहरात उदभवलेल्या पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे आवश्यक ते सर्व प्रयत्न स्रू आहेत गोरेवाडा तलावातून संपूर्ण शहरातील पाणी प्रवठा होत असला तरी सध्या तलाव आटले आहे त्यामूळं भविष्यात अशी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी तलावाचं खोलीकरण करणं आवश्यक आहे यासंबंधी सर्व परवानगी प्रक्रिया पूर्ण झाली असून तलावाचं खोलीकरण कार्य तातडीनं पूर्ण कराए असे निर्देश स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी दिले

शहरात भविष्यात पाणी टंचाई भास् नये यासाठी गोरेवाडा तलावाचे खोलीकरण करण्यात यावे अशी मागणी हर्षद घाटोळे यांनी निवेदनाद्वारे यांच्याकडे केली होती